कृषी सुधारणा विधेयकं हे केंद्रसरकारनं शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उचललेलं ऐतिहासिक पाऊल असल्याचं केंद्रीय दूरसंचार

दृक श्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर तसंच केंद्रीय अर्थमंत्रालय आणि विविध राज्यांच्या वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत मागच्या बैठकीत केंद्रानं राज्यांना महसूली तूट भरून काढण्यासाठी रिजव्ह बँकेकडून कर्ज घेणं किंवा खुल्या बाजारातून कर्ज घेणं असे दोन पर्याय सूचवले होते

कृषी विषयक सुधारणा विधेयकं हे केंद्रसरकारनं शेतकऱ्यांच्या समुद्दीसाठी उचललेलं ऐतिहासिक पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय द्रसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं ते अकोला इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे

कांदा निर्यातबंदी समर्थनीय नाही लवकरच निर्यात बंदी उठवावी याबाबत संबंधितांशी चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकायला नवीन संधी मिळतील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होईल आणि शेतकरी सक्षम होतील असं ते म्हणाले देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अछिहान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या गांगुला भुवन रेड्डी आणि दिल्लीच्या वैभवराज यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे रुरकीची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे

या परीक्षेचा निकाल रिझल्ट डॉट जेईई एडीव्ही डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे दरम्यान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे भविष्यात आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याचं आवाहन पोखरियाल यांनी या विद्यार्थ्यांना केलं या परीक्षेचं यशस्वी आयोजन तसंच वेळेवर निकाल जाहीर केल्याबद्दल पोखरियाल यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचं अभिनंदन केलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि इतर नऊ संचालकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला देशातली कृषी मालाची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या सांगली बाजार समितीत गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती मात्र या पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे विद्यमान संचालकांनी आपली राजकीय दिशा बदलली बाजार समितीतील सत्ता टिकवण्यासाठी संचालकांनी हा पक्ष बदल केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान उपसभापती तानाजी पाटील वसंतराव गायकवाड दयगोंडा बिराजदार या प्रवेशाच्या वेळी उपस्थित नव्हते मात्र ते आमच्याबरोबर असल्याचा दावा सभापती दिनकर पाटील यांनी केला उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं तरूणीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँप्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत सत्याप्रह आंदोलन करण्यात आलं मंत्रालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँप्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं सिंधूदूर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही आज कुडाळ इथं हाथरस प्रकरणी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह करण्यात आला

कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असं ते म्हणाले या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीनं एक चांगलं धोरण आखण्यात येणार असून या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोना विषाणून बाधित न होता व्यवस्थित शिक्षण देण्याची सरकारची भूमिका असेल असंही ते म्हणाले

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करत आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी परीक्षा केंद्रांवर करण्यात आली

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रविणा मोराजकर निवडून आल्या आहेत महिला बालकल्याण राजराजेश्वरी रेडकर विधी समितीच्या अध्यक्षपदी हर्षद कारकर यांची निवड झाली आहे

मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत आज राज्यभरात हॉटेलं रेस्टॉरंट बार आणि फूड कोर्ट सुरु झाली देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर हा व्यवसाय सुरु होण्याचा आजचा पहिलाच दिवस होता मात्र हॉटेलं आणि रेस्टॉरंट सुरु होऊनही ग्राहकांमधे फारसा उत्साह दिसून आला नाही पहिला दिवस असूनही लोकांना रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा उत्साह अद्याप दिसत नाही

यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार हॉटेलांच्या प्रवेशद्वारावर सर्विदायझरची सोय केल्याचं तसंच येणाऱ्या ग्राहकांचं तापमान तपासून त्यांना प्रवेश दिला जात असल्याचं चित्रही दिसत आहे दरम्यान लॉकडाऊनच्या काळात कामच सुरु नसल्यानं आपापल्या राज्यात परत केलेले अनेक कर्मचारी अजूनही परतले नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे

गेले काही दिवस नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कालही कायम राहिली

काल एका रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली

यासाठी विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात सायखेडा इथं परवा रात्री पोलिसांनी एका ट्रकमधून एक कोटी सहा लाख रुपयांच्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे या संदर्भात उत्तर प्रदेशातील दोन व्यर्तींना अटक करण्यात आली आहे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखूची गैर मार्गानं वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून हा माल जप्त केला यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत